याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे त्यांच्या परीक्षा संबंधित केंद्रांवर पार पडत आहेत अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली टाळेबंदीपासून बंद असलेली पुणे लोणावळा लोकल रेल्वेसेवा आजपासून सुरू झाली मर्यादित स्वरूपात सुरू झालेली ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आहे आजपासून पुण्याहून सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा दोन गाड्या नियोजित आहेत

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये पाणी प्रवठा विसकळीत झाला आहे हीच परिस्थिती शहराच्या अन्य भागात देखील आहे महापालिकेच्या पाणी प्रवठा खात्याच्या कारभारामुळे एकीकडे धरणं भरली असून देखील दुसरीकडे नागरिकांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांना पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो निश्चित ठरलेल्या वेळेप्रमाणे होणारा पाणी प्रवठा गेल्या काही दिवसांपासून विसकळीत झाला आहे

दिवसाला हजाराच्या घरात रुग्णसंख्या जात होती आता दिवसाला सरासरी पाचशेच्या आसपास रुग्णसंख्या असून या महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णवाढीला आऴा बसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं

आगामी नवरात्र आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन श्रावण हर्डीकर यांनी आज केले प्णे शहर आणि पिंपरी चिंचवडच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून मृत्युचं प्रमाण देखील अडीच टक्क्यांच्या आसपास आहे

जिल्हा परिषदेचे आरोग्य प्रमुख डॉ

त्यामुळं आता तापाच्या गंभीर रुग्णांकडेही अधिक लक्ष देण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केली जात आहे प्णे आणि पिंपरी चिंचवड हद्दीतील कोरोना रुग्णाचं प्रमाण कमी होत चालल्यानं ग्रामीण भागातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता शहरातील अद्ययावत रुग्णालयातून उपचार करणे शक्य होणार असल्याचं डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केलं पुणे आणि परिसरात उद्या ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत